खाटा व्यवस्थापन पूणे महापालिकेच्या रुग्णालयांसह खासगी रुग्णालयातील खाटांच्या व्यवस्थापनासाठी महापालिकेनं खाटा व्यवस्थापन कक्ष सुरू केला आहे

गेल्या वर्षी जेवढ्या खाटा ताब्यात होत्या तेवढ्या खाटा ताब्यात घेतल्या जात आहेत शहरातील छोट्या रुग्णालयांचं संपूर्ण कोव्हिड रुग्णालयात रूपांतर करण्यासाठी प्रस्ताव आले तर त्यांना तत्काळ मान्यता देण्याचे आदेश महापालिकेनं जारी केले आहेत खाटा व्यवस्थापन कक्षाचा हेल्पलाइन क्रमांक जाहीर करण्यात आले आहेत

त्यामुळे ही मदत वादात अडकली आहे

पिंपरी चिंचवड शहरात कोरोना संसर्ग वाढत असून पालिका प्रशासनाने आज राज्य शासनाच्या निर्देशानुसार कडक नियमावली जारी केली शहरात उद्योग धंदे मोठ्या प्रमाणावर असून यंत्रांचं वारंवार निर्जंत्कीकरण करणे बंधनकारक करण्यात आलं आहे अत्यावश्यक सेवा वगळता रात्री आठ ते सकाळी सात दरम्यान दुकाने हॉटेल फूड कोर्ट नाट्यगृह प्रेक्षागृह सिनेमा गृह बंद राहतील नियमांचा भंग केल्यास संबंधित आस्थापना त्वरित सील करण्यात येतील

मास्क लावणं सामाजिक अंतर राखणे हे नियम तर बंधनकारक आहेतच त्या शिवाय लग्नामध्ये केवळ पन्नास आणि अंत्यविधीला वीस लोकांच्या उपस्थितीला परवानगी आहे सार्वजनिक कार्यक्रमही पूर्णपणे बंद राहतील असंही पालिका आयुक्त राजेश पाटील यांनी नियमावलीत म्हटलं आहे होळी कोरोना प्रादुर्भावामुळे आज पुण्यात होळीचा सण साधेपणाने साजरा करण्यात येत आहे

द्राक्षांचे घड विविध प्रकारच्या पाना फुलांचा वापर करून ही सजावट केली होती

झोपडपट्टीमुक्त पुणे ही संकल्पना राबवण्याबरोबरच शहरी भागातील गरिबांना पंतप्रधान घरकुल योजनेअंतर्गत घर मिळवून देण्यासाठी महापालिकेनं पुढाकार घेतला आहे

तत्पूर्वी इंग्लंडनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं

त्यामुळे आजचा सामना जिंकून विजेतेपदावर नाव कोरण्यासाठी भारतीय संघ उत्सुक आहे तर या दौऱ्यात कसोटी आणि वीस षटकांची मालिका गमावल्यानंतर आपल्या दौऱ्याची विजयी सांगता करण्याच्या जिद्दीनं इंग्लंड खेळत आहे हवामान पुणे आणि परिसरात आज आकाश मुख्यतः निरभ्र होतं

उद्याही यात फारसा बदल होणार नाही असा पुणे वेधशाळेचा अंदाज आहे तर हा होता आजचा पुणे वृत्तांत